या टप्प्यात गांधीनगरमधून भाजपा अध्यक्ष अमित शहा वायनाडमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मैनपूरीमधून समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव अनंतनागमधून पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तसंच भाजपानेते वरुण गांधी अभिनेत्री जयाप्रदा समाजवादी पक्षाचे आझम खान निवडणूक रिंगणात आहेत

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज ओदिशामधल्या चारआणि गुजरातमधल्या तीन जागांसाठी मतदान झालं केरळमधे मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच मतदानासाठी गर्दी उसळली होती क्री प्रामुख्यानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डावी आघाडी आणि काँग्रेस प्रणित संयुक्त आघाडी यांच्यात सामना आहे मात्र काही वर्षात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनंही आपला प्रभाव दाखवला आहे वायनाडमधे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मुकाबला डाव्या आघाडीचे पी पी सुनीर आणि एनडीएचे तुषार येलापल्ली यांच्याशी होत आहे आसाममधेही मतदानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती पश्चिम बंगालमधे काही किरकोळ प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडलं मुशिंदाबाद जिल्ह्यातल्या भागाबंगोला छिं तृणमूल काँग्रेस अणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यात झालेल्या हिंसाचारात एकजण ठार तर दोनजण जखमी झाले निवडणुक आयोगानं जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे मालदा आणि मुर्शीदाबाद श्वे बॉम्ब फेकले गेल्याचंही वृत्त आहे बेपर्वाई केल्याबद्दल रथुआ थिल्या निवडणुक अधिक याला निवडणूक आयोगानं हटवलं आहे महाराष्ट्र गुजरात बिहार उत्तरप्रदेश छत्तीगड त्रिपुरा याठिकीणी मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडलं लोकसभा निवडणुकीला उर्वरित टप्प्यातला प्रचार आता शिगेला पोचला आहे विविध राजकीय पक्षांचे नेते देशभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा आणि पश्चिम बंगामधे प्रचारसभा घेतल्या

काही ठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्याचं दिसलं मतदार संघनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी याप्रमाणे आहे

लोकांना बदल हवा आहे मात्र सध्याच्या निवडणुकीतही विक्ट्रॉनिक मतदान यंत्रां मध्ये फेरफार होण्याचे प्रकार सुरूच आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये विरोधकांनी आज घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पत्रकार परिषदेत कॉंप्रेस तृणमूल कॉंप्रेस आम आदमी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांचे नेते सुद्धा सहभागी झाले होते

सक्तवसुली संचालनालय किंवा आयकर विभागाचे छापे हे फक्त विरोधकांवरच दबाव आणण्यासाठी पडत असून भाजपाच्या किंवा तिर सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही नेत्यांवर छापे पडत नाहीत अशी टिकाही नायडू यांनी केली अहमदाबाद मध्ये आज मतदान केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो करत आचारसंहितेचा भंग केला असा दावा करून पवार यांनी आरोप केला की आचारसंहिताभंगाचे असे प्रकार मोदी वारंवार करत आहेत भाजपा सरकार केंद्रात सत्तेवर आल्यास पश्चिम बंगालमधल्या गरिब जनतेसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देणारी आयुष्यमान भारत योजना पश्चिम बंगालमधे लागू करण्यात येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या योजनेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बर्स्ओी यांनी विरोध केला आहे असं ते आज पश्चिम बंगालमधल्या असनसोल क्वें निवडणूक प्रचारसभेला संबोधित करतानां बोलत होते

राज्यामधे होणा या घुसखोरीबाबत केलं जाणारं राजकारण कठोरपणे मोडून काढू असं ते म्हणाले सहाव्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी दिल्लीतल्या सात मतदासंघांमधल्या विविध पक्षांच्या उमेदवारांनी आज अर्ज भरले यामध्ये भाजपाच्या चार आणि काँग्रेसच्या सात उमेदवारांचा समावेश आहे चित्रपट अभिनेते सन्नी देओल यांनी आज भाजपात प्रवेश केला नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात भाजपानेते निर्मला सीतारामन आणि पीयुष गोयल यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी खूप काही केलं असून पुढील पाच वर्षांसाठी देशाला त्यांची नितांता गरज आहे असं देओल यावेळी म्हणाले न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यांवर टीका करताना राहुल गांधी यांनी न्यायालयाच्या हवाल्यानं खोटी विधानं केल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं

जिणकडून कच्चं तेल खरेदी करण्यावर दिलेली मुदतवाढीची सूट अमेरिकेनं मागे घेतल्यानं तेलाच्या आयातीसाठी तिर पर्याय शोधण्याकरता भारत सज्ज आहे असं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते अणवस्त्र प्रसारबंदी कराराचा भंग केल्याबद्दल ाजिणकडून तेल आयातीवर संपूर्ण बंदी घातल्यानंतर ही बंदी टप्याटप्प्यानं पूर्ण करण्याकरता अमेरिकेनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतासह चीन जपान दक्षिण कोरिया आणि तुर्की या पाच देशांना जिणकडून तेल आयात करायला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती तामिळनाडूत नमक्कल जिल्ह्यातल्या एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा आज कावेरी नदीत बुडून मृत्यू झाला पोथनूर गावात आंघोळीसाठी नदीत उतरलेले हे पाचजण भोव यात बुडाले आकाशवाणीचा प्रकाशन विभाग आणि भारतीय बालचित्रपट संस्था यांना यावर्षीचा स्वच्छता पंधरवडा हा पुरस्कार आज नवी दिल्ली धिं प्रदान करण्यात आला माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अमित खरे यांनी ह्या पुरस्काराचं वितरण केलं आकाशवाणीच्या वतीनं महासंचालक एफ शेहेरयार आणि वृत्त सेवा प्रभागाच्या महासंचालक ईरा जोशी यांनी हे पुरस्कार स्विकारले

थायलंडमधे बँकॉक ििं सुरु असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शिव थापानं उपान्त्यफेरीत धडक मारत किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे याचबरोबर आशियाई स्पर्धेत सलग पदकं पटकावणारा तो पहिलाच भारतीय मुष्टीयोद्धा ठरला आहे